जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना जलदगतीनं राबवाव्यात अशा सूचना जावडेकर यांनी आज पुणे जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत दिल्या या वेळी त्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना माध्यान्ह भोजन आय्ष्यमान भारत समग्र शिक्षा तसंच कचरा व्यवस्थापन मेट्रोचे काम याचा आढावा घेतला वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते प्ण्यातील मेट्रोच्या कामांसाठी केंद्र सरकार आवश्यक निधी प्रवेल तथापि ही काम जलदगतीने पूर्ण करावीत जिल्ह्यात माध्यान्ह भोजनाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे घनकचरा व्यवस्थापन व कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर द्यावा तसंच मुळा मुठा नदी स्वच्छ व प्रद्षणमुक्त करण्यासाठी सर्वांनी मिळन काम करावे असंही त्यांनी सांगितलं दिल्लीतील निवडण्कांविषयी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी भाजप ही शिकणारी पार्टी असून या पराभवातुन आम्ही शिकणार आहोत असे स्पष्ट केलं दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्याने भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात सरळ लढत झाली त्यामुळे पराभव पत्करावा लागला असंही ते म्हणाले दरम्यान एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी मुंबईतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्याचा आदेश आज प्ण्याचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस

नावंदर यांनी दिला यासंदर्भात एनआयनं प्ण्याच्या न्यायालयाकडे ही याचिका दाखल केली होती

पृण्यातील बालभारती कार्यालयात तयार करण्यात आलेल्या व्हर्च्यूअल क्लासरूम आणि स्ट्डीओचे उद्घाटन आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले महाराष्ट्रात प्रयोगशील शिक्षण पद्धतीचा विचार करून एक नवीन पॅटर्न निर्माण केला जाईल असही गायकवाड यांनी या वेळी सांगितलं कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत दक्षता घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता कक्ष सुरू केला असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ

साहील नागले आणि मानव अल्वानी यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर विजयी संघांनी अनुक्रमे आदीत्य स्पोर्टस अकादमी आणि आरपीसीए संघांचा पराभव केला पृण्यातील जी

अर्णवनं आज एकेरीच्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे